ते आज झारखंडमधे द्रमका जिल्ह्यात आयोजित निवडणूक प्रचारसभेत बोलत होते काँग्रेसकडे देशाच्या विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही विरोधी पक्षांचे नेते लोकांच्या समस्यांचा विचार न करता फक्त स्वतःसाठी हवेल्या बांधत राहीले अशी टीका त्यांनी केली पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांग्लादेशांतून परागंदा व्हावं लागलेल्या अल्पसंख्याक सम्दायाचा सन्मान राखण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही संभागृहांनी मंजूरी दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांना निर्वासित म्हणून रहावं लागत होतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं नागरिकत्व स्धारणा विधेयकाबाबत काँग्रेस खोटा प्रचार करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे भाजपा प्रवक्ता संदीप पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं की भाजपा याप्रश्नी लोकांप्ढं वस्त्स्थिती मांडत असतांना काँग्रेस त्यांची दिशाभूल करत आहे नव्यानं द्रुस्त केलेला कायदा कोणत्याही सम्दायाचे हक्क हिरावून घेणारा नसल्याचं ग़हमंत्री अमित शह यांनी आधीच स्पष्ट केलं आहे असं पात्रा म्हणाले याप्रश्नी लंडनमधे भारतीय दुतावासाबाहेर काँग्रेसच्या कथित निदर्शनांबददल त्यांनी टीका केली उद्यापासून नागपूर इथं सूरु होणा या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला काँग्रेस नेते राहल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला असून या पार्श्वभूमीवर हा बहिष्कार टाकत असल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी वार्ताहरांना सांगितलं राज्यात तीन पक्षाचं सरकार सतेवर असून त्यांच्यामधे विसंवाद आहे भरपूर वेळ असतानाही सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला आहे उदया आधिवेशन होत आहे पण राज्याला मंत्रीच नाहीत त्यामुळे विषय कणाकडे मांडायचे असा प्रश्न विरोधकांना पडल्याचं फडनवीस म्हणाले त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नसल्याचं ते म्हणाले

पोलिसांनी गुन्हा घडू नये याकडेच लक्ष केंद्रीत करावं असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड यांनी म्हटलं आहे गुन्हयांना आळा घालण्यासाठी कायदा पाळणारी समाजव्यवस्था निर्माण करणे हीच प्रभावी उपाययोजना असल्याचं ते म्हणाले ते आज गांधीनगर इथं ग्जरात पोलिस अकदमीत पोलिसांना राष्ट्रपती रंग मानचिन्ह देण्याच्या कार्यक्रमात बोलत होते आरोप सिद्ध होण्याच्या घटत्या प्रमाणाबददल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की पोलिसांच्या तपास आणि गप्तचर यंत्रणेत तातडीनं सुधारणा होण्याची गरज आहे राष्ट्रपती रंग मानचिन्ह मिळवणारे गुजरात हे देशातले सातवे राज्य असून राज्यातले पोलिस अधिकारी त्यांच्या गणवेशाच्या डाव्या बाहीवर हे मानचिन्ह पारिधान करतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूण्यतिथी निमित्त आज संपूर्ण देशानं त्यांचं स्मरण केलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की सरदार पटेलांची अद्वितीय देशसेवा नागरिकांना सदैव प्रेरणा देत राहिल टविट्रच्या मालिकेच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे की सरदार पटेल खऱ्या अर्थानं भारत रत्न होते त्यांनी स्वांतत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका बजावलीच पण बरोबरीनं देशाच्या एकात्मतेची म्हर्तमेढ रोवली माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेलांना आदरांजली वाहिली पॅन अर्थात परमनंट अकाऊंट नंबर या महिन्याच्या अखेरीस आधार कार्डशी जोडणं अनिवार्य असल्याचं आयकर विभागानं कळवलं आहे याम्ळे आयकर सेवांचे लाभ विना अडथळयांशिवाय मिळणं सुलभ होणार आहे

पॅन आधार बरोबर ऑनलाईन जोडण्यासाठी आयकर दात्यांना आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावं लागणार आहे

झारखंड विधानसभा निवडण्कीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे

बगोदर जमुआ गिरीदिह डुमरी आणि तुंडी या पाच मतदारसंघांमधे सकाळी सात वाजल्यापासून द्पारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल तर इतर दहा मतदारसंघांमधे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालेल

आज द्पारी द्रम्का इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा झाली झारखंड मुक्तीमोर्चा अणि काँग्रेसकडे झारखंडच्या विकासाची कसलीही योजना नाही अशी टीका त्यांनी केली तर भाजपानं आदिवासी सम्दायांना दर्बल केलं असल्याचं आरोप झारखंड म्क्तिमोर्चाचे अध्यक्ष शिबू सोरेन यांनी केला ऑल झारखंड स्ट्डंट्स य्नियनचे अध्यक्ष स्देश क्मार महातो झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांच्याही सभा आज झाल्या राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेतेही राज्याच्या विविध भागात प्रचार करत आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्यापासून नवी दिल्ली इथं सर्वसंबंधितांशी अर्थसंकल्पपूर्व बैठका घेणार आहे आर्थिक वाढीला प्रोत्साहन देण्याकरता सीतारामन औद्योगिक क्षेत्र शेतकरी संघटना आणि अर्थतंज्ञाकडून माहिती मागवणार आहे फेब्र्वारीच्या पहिल्या आठवडयात त्या लोकसभेत द्सरा अर्थसंकल्प सादर करायची शक्यता आहे सीतारामन स्टर्टअप फिनटेक आणि डिजीटल क्षेत्रातल्या सर्वसंबंधितांना भेटणार असून त्यानंतर त्या भांडवल बाजार आणि वित्तीय क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा करतील राज्याच्या जनतेचे अधिकार अबांधित राखण्यासाठी राज्यसरकार कटिबद्ध आहे असा प्नरुच्चार आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केला नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संदर्भात काही लोक अपप्रचार करत आहेत ते त्यांनी थांबवावं असं आवाहन त्यांनी केलं लोकांच्या हिताला बाधा पोचेल असा कोणताही निर्णय राज्य सरकार घेणार नाही असंही ते म्हणाले या प्रकरणी चर्चेनं मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार नेहमीच तयार आहे सोनोवाल यांच्या नेतत्वाखाली राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून राज्यातल्या परिस्थितीची माहिती देणार आहेत अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली दरम्यान परिस्थती सामान्य झाल्याम्ळे गुवाहाटी आणि दिब्र्गड मधली संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे दिब्र्गड विमानतळावरील विमानसेवा पुन्हा कार्यान्वित झाली आहे गुवाहाटी विमानतळ प्राधिकरणाकडून ग्वाहाटी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना पुढचे पाच दिवस दोन्ही वेळचं जेवण प्रवलं जाणार आहे आज कमी अंतरावरच्या सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या मंगळवारी नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात व्हिजीटर्स अवॉर्डस प्रदान केले जाणार आहेत केंद्रीय विद्यापीठांचे क्लग्रु भारती विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक भारतीय विज्ञान संस्था बंगलोर यांच्या परिषदेत या प्रस्कारांचं वितरण केलं जाणार आहे पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर वेगवेगळया विभागांचे प्रमुख परिषदेत सादरीकरण करणार आहेत परिषदेत संशोधान नवोपक्रम उदयोजकता आदी विषयांवर सादरीकरण केलं जाणार आहे

वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो सार्थ ठरवत त्यांच्या गोलंदाजांनी पहिले दोन बळी झटपट मिळवले